दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा महाविद्यालयाचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसंच न्कसानग्रस्त भागात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी घेतला आहे या मदतीचं वितरण तातडीनं करण्यात यावं अशा सूचनाही राज्यपालांनी प्रशासनाला दिल्या आहेत दरम्यान राज्यपालांनी जाहीर केलेली ही मदत तुटपुंजी असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे मात्र प्रशासनानं ही मदत तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे काँग्रेसचा सहभाग असलेलं नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन चव्हाण यांनी दिलं राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे प्राप्त होताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अधिकची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अन्न नागरिक प्रवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या खैरगाव इथं दानवे यांनी काल नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते खैरगाव इथल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं

यावेळी बह्तांश कार्यकर्त्यानी शिवसेनेसोबत यूती करून चूक केली अशी खंत व्यक्त केली ही चूक आगामी काळात सुधारणार असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे त्यापार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती अधिवेशनादरम्यान सदनाचं कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन केल्याचं बिरला यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून सरकारनंही आज बैठक बोलावली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

राज्यात विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना भाजपात दरी निर्माण झाली असून शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु आहेत मात्र दोन्ही पक्षांकडून युती तुटल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही दरम्यान राज्यातल्या सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता नसल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाभा समितीची आज पुण्यात बैठक होणार आहे त्यामुळे पवार हे दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकणार नाही असं या वृत्तात म्हटलं आहे राज्यात पून्हा भाजपचंच सरकार येईल असा विश्वास माजी मूख्यमंत्री आणि भाजपाचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पुन्हा व्यक्त केला भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या तीन दिवसांच्या बैठकीच्या समारोप सत्राला काल फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली राज्यात सर्व पातळ्यांवर पक्ष मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्णय या तीन दिवसांच्या बैठकीत घेण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांना पक्षाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले

ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते विचारसरणी वरून इतरांवर टीका करायचं काम भाजपकडून सुरू असून हे अत्यंत च्कीचं असल्याचं ते म्हणाले पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले

या पक्षांचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा आणि निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

परभणी महानगरापलिकेचं महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे

या निवडणूकीत महाआघाडी भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे

अलीकडेचं भाजपाने उमेदवारी नाकारल्यानं बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे

मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शन झाली औरंगाबाद शहरात भाजप नेते अतुल सावे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यासयासमोर निदर्शनं करण्यात आली हिंगोली शहरातही आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतुत्वाखाली आंदोलन करण्यात आलं परभणी नाशिक शहरातही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या अतिविशेषोपचार शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जात असून गरजू रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अनिल मुंडे आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीष ठाकूर यांनी केलं आहे शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तज्ञ डॉक्टर्स या विभागात कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर होते नागरी बँकानी कर्ज वितरणासाठीची सुरक्षितता नफा आणि परतावा या त्रिसुत्रीचा वापर केला तर बँका बुडणार नसल्याचं मत नागरी बँक व्यवस्थापनाचे अभ्यासक महेश कवठेकर यांनी यावेळी व्यक्त केलं